उपमूख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौ यावर आले होते यावेळी त्यांनी प्रशासकीय कामांसंदर्भांत अधिका यांशी चर्चा केली यावेळी पवार यांनी नीरा डावा कालवा स्शोभिकरण क हा नदी विकास आराखडयाची कामे तसेच रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज चूरशीने मतदान झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष याकडे लागून राहिलेलं आहे उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे

सत्तारूढ सहकार बचाव पॅनल आणि अजित पवार पुरस्कृत निळकठेश्वर पॅनल यांच्यातच खरी लढत होत आहे शरद पवार यांचा कारखाना म्हणून माळेगाव कारखाना ओळखला जात असून शरद पवार या कारखान्याचे सभासद आहेत

देशी कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असून स्थानिक कांद्याच्या दरातही घसरण झाल्यानं आता विदेशातून आयात केल्या गेलेल्या हजारो टन कांद्याकडे घाऊक व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचां सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून विद्यापीठाच्या वसतिगृहातील मद्यपान करताना आढळलेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे संबंधित विद्यार्थ्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसच वसतिगृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहेअशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे

याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे

याशिवाय विविध विभागांमध्ये भेटण्यासाठी अभ्यागत येत असतात आतापर्यंत अशा वाहनांची नोंद ठेवली जात नव्हती येथून पुढे या वाहनांची नोंद ठेवली जाणार आहे अशी माहिती कुलसचिव डाँ प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे निगडी इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीन देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार केरळ मधील सेवाव्रती सदानंदन मास्टर यांना तर राज्यस्तरीय पुरस्कार गडचिरोली इथल्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या जनसंघर्ष समिती या संस्थेला जाहीर झाला आहे

प्ण्यातील पर्यावरण प्रेमीना आकर्षित करणाऱ्या ज्यूट च्या विविध वस्तुंच प्रदर्शन टिळक स्मारक इथ सुरु झाल आहे भारत सरकाच्या राष्ट्रीय ज्यूट मंडळाच्या वतीन आयोजित या प्रदर्शनात सजावटीच्या तसच विविध भेट वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत

हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं